पंतप्रधान पीक विमा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लाभार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई देणारी ही योजना अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं पीक विमा योजना देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्यक्त केलं या योजनेला पाच वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आज त्यांनी या योजनेशी सबंधित विविध घटकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते अकस्मात कोसळणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची संपूर्ण भरपाई देणारी ही योजना म्हणजे एक मैलाचा दगड आहे असंही तोमर यावेळी म्हणाले

राज्य सरकार बँका आणि विमा कंपन्यांनी देशभरात यशस्वीरित्या ही योजना राबवल्याबद्दल तोमर यांनी त्यांचं अभिनंदन केलं

या योजनेतील हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत असंही तोमर यांनी आवर्जून नमूद केलं कृषी कायदे केंद्र सरकारनं केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष स्वीकार करत असल्याचं पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचण्याआधी समन्वय संवाद सहमती आणि उपाययोजना या चार निकषांवर तो पडताळून पाहण्याची भाजपची पद्धत आहे सर्वजण या समस्येवर तोडगा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आंदोलनकर्ते शेतकरीही न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली केंद्रातील रालोआ सरकार दुर्बल गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहील असंही पात्रा यांनी नमूद केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संरक्षणविषयक मंत्रीमंडळ समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय ऐतिहासिक ठरेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटर संदेशातून व्यक्त केला आहे आगामी काळात तेजस हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे तेजसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं असून यापूर्वी असं तंत्रज्ञान भारतीय हवाई दलात वापरलं गेलं नव्हतं हिंदुस्तान एरोनॉटीक्सच्या नाशिक आणि बंगळूरू इथल्या विभागात लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी आवश्यक नवीन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत याद्वारे एम के वन ए हे हलकं लढाऊ विमान तयार करून ते भारतीय हवाई दलाला सुपूर्द केलं जाईल असं राजनाथ सिंह म्हणाले या निर्णयामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं मंत्री मंडळ संयुक्त अरब अमिरातीचं राष्ट्रीय हवामान केंद्र आणि भारताचं पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या दरम्यान वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्यासंबंधित करार करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली या करारामुळे दोन्ही देशांमध्ये हवामान भूकंप आणि सागरी क्षेत्राशी संबंधित माहितीची देवाण घेवाण करता येणार आहे

सरकारकडं कंपनीनं साडेसोळा लाख डोस दिले आहेत

लस भेदभाव दरम्यान राज्यांना लसींचं वितरण करताना कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही असं आज आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार हे लसींचं वितरण करण्यात आल्याचं मंत्रालयानं आज केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे सध्या लसींची पहिली खेप दिली आहे आगामी काळात आणखीही लसी दिल्या जातील या संदर्भात भेदभाव केला जात असल्याचं वृत्त निराधार आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे

जागतिक आरोग्य संघटना जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाचं मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक उद्या चीनमधल्या वूहान इथं पोहोचणार आहे वूहानमध्ये पोहोचल्यावर या पथकातले सदस्य विलगीकरणात राहणार आहेत

गेल्या अनेक महिन्यांनंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे हीलोंग ज्यांग प्रांतात आज अणीबाणी घोषित करण्यात आली

या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणांच्या माध्यमातून एकमेकांप्रती आत्मीयता सौहार्दाची भावना वृद्धींगत होऊ दे अशी कामना मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात व्यक्त केली आहे

सत्यजित रे यांच हे जन्मशताब्दी वर्ष आहे

सत्यजित रे यांचे पाथेर पांचाली चारुलता घरबयरे शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत व्हेटरन्स डे भारतीय संरक्षण दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ उद्या व्हेटरन्स डे साजरा करण्यात येणार आहे

ते आणि त्यांच्यासारख्या वीर जवानांनी देशाच्या सेवेत दिलेल्या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो बेंगळूरू इथल्या हवाई दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त सैनिकांच्या सभेसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग आणि सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत राजधानी दिल्लीत उद्या सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल लष्करातील मान्यवर निवडक अधिकारी आणि निवृत्त सैनिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

आकाशवाणीच्या यू ट्यूब चॅनल्सवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे

दहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग पसरल्याचं निश्वित झालं आहे असं केंद्रीय पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यउद्योग मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधील गंडेरबाल जिल्ह्यात आणि झारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांचे अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे या संकटांचा सामना करण्यासाठी आरोग्य आणि वन खात्याशी समन्वय साधून आवश्यक त्या सूचना द्याव्यात तसच संरक्षक उपकरणांचा पुरेसा पुरवठा आणि पोल्ट्री फार्म्समध्ये योग्य सुरक्षा पाळली जात आहे याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत या रोगाचा संसर्ग पोल्ट्रीमध्ये होऊ नये यासाठी चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा आणि अन्य आवश्यक तयारी करावी असंही केंद्रीय मंत्रालयानं म्हटलं आहे अनेक राज्ये इतर राज्यातून येणाऱ्या पोल्ट्री उत्पादनांच्या पुरवठ्यावर बंदी घालत असल्याचं आढळलं आहे या निर्णयाचा पोल्ट्री उद्योगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यानं या निर्णयाचा राज्यांनी पुनर्विचार करावा असंही केंद्रीय मंत्रालयानं म्हटलं आहे

दिल्लीच्या चार शाळांमधले विद्यार्थी आणि कोलकाता इथल्या पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्राचे लोककलाकार यात सहभाग घेणार आहेत यातल्या दोन शाळांना आत्मनिर्भर भारत समर्थ भारताचा दृष्टीकोन हा विषय दिला आहे तर अन्य दोन शाळांना फिट इंडिया हा विषय देण्यात आला आहे कोलकाता इथले लोक कलाकार बजासल हे ओडिशाच्या कालाहांडी इथलं लोकनृत्य सादर करणार आहेत

द्सऱ्या देशाच्या सैन्य दलानं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे

कर्नाटक कर्नाटकमध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात नवीन मंत्र्यांना स्थान देण्यात आलं राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनात आयोजित एका समारंभात या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नवीन मंत्र्यांमध्ये उमेश कट्टी एस अंगारा मुरुगेश निरानी अरविंद लिम्बावली यांच्यासह विधान परिषद सदस्य आर शंकर एमटीबी नागराज आणि सीपी